सिंधूदुर्ग जिल्ह्यातून राजापूर आणि आडिवरचिर्गानं ही यात्रा संध्याकाळी रत्नागिरीत यात्रा असल्याचं लाड यांनी सांगितलं

या अभियानामुळखिवकर निदान लवकर उपचार याकडविक्ष वस्तियात मदत होईल असा विश्वास शिंदखानी व्यक्त कला या मोहिमेत क्षयरोग कुष्ठरोग उच्चरक्तदाब मधुमेह तोंडाचा स्तनांचा आणि गर्भाशयाचा कर्करोग यांचा समावेश आहे राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पोलिसांनी तयारी सुरु केली आहे समाजकंटकांची यादी तयार क्ली जात असून बंदोबस्तासाठी तैनात करण्याच्या अधिकारी आणि कर्मचा यांची नावं निशित्त क्ली जात येत आहेत मुंबई पोलिसांव्यतिरिक्त निमलष्करी दलांनाही सुरक्षेसाठी बोलावलं जाणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली

दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी दहशतविरोधी कारवाई करणाऱ्या पोलीस पथकावर गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षल्यांच्या दिशेनं गोळीबार केला त्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता दोन नक्षल्यांचे मृतदेह आणि काही साहित्य आढळून आलं

धरमशाला इथं संध्याकाळी सात वाजता मालिकेतला पहिला सामना सुरु होईल आकाशवाणीवरुन सामन्यांचं धावतं समालोचन प्रसारित होईल

तत्कालिन गोदामपाल गणशीचव्हाण यांनी याबाबत तक्रार नोंदवली होती अमरावतीच्या डॉ पंजाबराव दध्यिुख कृषी विद्यापीठातर्फे सीताफळ संशोधन केंद्राचं उद्घाटन आज कृषी मंत्री डॉ